संपूर्ण देशात येवढा खर्च कोणत्याच राज्यात झाला नसून आता नव्या सरकारचे प्रमुख या संदर्भात बोलतील असं त्यांनी यावेळी नमुद केलं राज्यातील एकूण निधीवर इथल्या जनतेचाच अधिकार असल्याचं त्यांनी सांगितंल राज्यातील विविध नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचंही ते यावेळी म्हणाले नव्या मंत्रिमंडळातील खाते वाटपासंदर्भात सर्व निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार असल्याची माहितीही राऊत यांनी यावेळी दिली

सशस्त्र नक्षलवाद्यांनी काल रात्री पोलिस पाटील मासू पुंगाटी आणि कार्यकर्ते ऋषी मेश्राम या दोघांना प्रसलगोंदी गावातून बाहेर नेऊन त्यांची हत्या केली आज सकाळी प्रसलगोंदी आलेंगा रस्त्यावर त्यांचे म्रतदेह आढळले प्रसलगोंदीनजीकच्या स्रजागड पहाडावर एका कंपनीनं लोहखनिज उत्खननाचं काम सुरु आहे मध्यंतरी हे काम बंद होते परंतु आता पुन्हा काम सुरु झालं आहे नक्षलवाद्यांचा त्याला विरोध असतानाही कंपनीनं उत्खननाचं काम सुरु केले असून पोलिस पाटील पुंगाटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मेश्राम यांनी या उत्खननाला समर्थन दर्शवलं होतं त्यामुळे त्यांची हत्या झाल्याची चर्चा असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे

या ठिकाणी वनविभागानं अनेक हत्ती पाळले असून पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात नक्षलवाद्यांनी तिथं नासधूस केल्यानं पर्यटक भयभीत झाले असून आलापल्ली भामरागड मार्गावर झाडे आडवी टाकून रस्ताही अडवण्यात आला होता

याशिवाय काही ठराविक क्षेत्रांमध्ये जपानी मेंदज्वर आणि फ्ल्यू या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे

दरम्यान अमरावती शहरामधील सर्व पालकांनी दोन वर्षाखालील बालकांचे संपूर्ण लसीकरण करून घ्यावं तसंच गरोदर मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महानगरपालिका आयुक्त संजय निपाने यांनी केलं आहे

इथल्या पालिकेत शिवसेनेचं वर्चस्व असून गेल्या वेळेच्या थेट निवडण्कीत शिवसेनेचे राहूल पंडित निवडून आले होते त्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होणार आहे पंधरा प्रभागांमधल्या एकोणपन्नास केंद्रांवर शहरातले अठ्ठावण्ण हजार सातशे सत्तर मतदार मतदान करू शकणार आहेत निवडणुकीची मतमोजणी तीस डिसेंबर रोजी होईल

परतीच्या पावसामुळे जमिनीत आद्रता वाढल्यामुळे यंदा रब्बीच्या हंगामात क्षेत्र वाढ होण्याची शक्यता आहे यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे त्यामुळे यंदा गव्हाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

गुरप्रितचं हे चौथं राष्ट्रीय विजेतेपद आहे